हा मानवाधिकाराचा मुद्दा असून आसाममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली यावर बोलताना ग्रहमंत्र्यांनी ही यादी निपक्षपातीपणे तयार करण्यात आली असून ज्यांची नावं या यादीत नाहीत त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याची आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं राज्यसभेतही या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निवेदन देण्याची मागणी केली तूणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसना समोर हौद्यात उतरुन घोषणा बाजी केल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं

ही केवळ प्राथमिक यादी असून अंतिम अहवाल नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे चेन्नई इथं स्वामीनाथन फाऊंडेशननं आयोजित केलेल्या पोषण आहारक्षम कृषीव्यवस्था या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते भरड धान्य फळं आणि भाज्यांसोबतच विविध प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन घेतल्यानं पोषणक्षम अन्नधान्य उत्पादनांतली समुद्धता वाढेल जमिनीचा कस कायम राहिल तसंच डाळींच्या आयातीवरचा भारही कमी करता येईल असं नायड्र यांनी सांगितलं जम्मू काश्मीर मध्ये पूलवामा जिल्ह्याच्या नायरा ताहब परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळी बारात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक सैनिक हतात्मा झाला काल रात्री झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही

सोलापूर शहर आणि परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून बंदला हिंसक वळण लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आंदोलकांनी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची तोडफोड केली यावेळी प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला या परिसरात पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात ध्मश्चक्री स्रु आहे शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद आहेत अक्कलकोट चुंगी इथंही सर्वत्र बंद असून आंदोलन सुरु आहे हिंगोली नांदेड रस्त्यावर माळेगाव फाटा इथं रस्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आलं आहे

प्रमोद पाटील असं या युवकांचं नाव आहे काल दुपारी त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर संदेश लिहून आत्महत्या करणार असल्याचे संकेत दिले होते प्रमोद यांचा मृतदेह औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात असून आरक्षणा बाबत ठोस निर्णय झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यांच्या क्टंबीयांनी दिला आहे या घटनेच्या निषेधार्थ मराठा मोर्चा आंदोलकांनी औरंगाबाद जालना महामार्ग रोखला असून सरकार विरोधात घोषणा बाजी सुरु आहे मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद जिल्ह्यातली ही तिसरी आत्महत्या आहे

त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत